बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली बँकेनं रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केली आहे

या दरकपातीमुळे ग्रहकर्ज आणि वाहन कर्जांचे दर कमी होणार आहेत आकाशवाणीची अॅनालॉग प्रक्षेपण केंद्रं एकापेक्षा अधिक वाहिन्या चालवण्यास सक्षम नसल्यानं ती बंद करण्यात येत असल्याचं माहिती प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धनसिंह राठोड यांनी सांगितलं आहे ते आज लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देत होते देशातल्या सर्व खेड्यांचं येत्या मार्चअखेरपर्यंत विद्युतीकरण पूर्ण होईल अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री आर के सिंह यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते राजस्थान आणि छत्तीसगडमधली काही खेडी अद्याप विद्युतीकरणापासून वंचित आहेत येत्या मार्चअखेर तिथेही वीज पोहोचल अशी माहिती आर के सिंह यांनी दिली

केंद्रीय परिवहन मंत्री नीतिन गडकरी यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली या नव्या महामार्गामुळे दिल्ली मुंबई अंतर बारा तासात कापता येईल एकशे वीस मीटर रुंदीच्या या रस्त्यामुळे राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्रातल्या मागास भागाचा विकास होणार असल्याचा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला

दहा मिनिटांच्या तहकुबीनंतर कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर विद्यापीठांमध्ये प्राध्यापक आरक्षणाच्या मुद्यावरून समाजवादी पक्ष तसंच बहुजन समाज पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला यामुळे सदनाचं कामकाज दुपारी दोनवाजेपर्यंत तहकूब झालं

वाड्या यांनी लंडन इथं दोन घरं सहा सदनिकांसह एकोणीस लाख पाऊंडाची मालमत्ता खरेदी केल्यासंदर्भात ही चौकशी होत आहे

काल मुंबईत यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते

यंदाची रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा विदर्भाच्या संघानं जिंकली आहे

उपान्त्यपूर्व फेरीत प्रज्ञेशची लढत भारताच्याच अर्जन खाडेशी होईल तर साकेत मायनेनीची लढत स्पेनच्या अलेजांद्रो बरोबर होईल